रुग्णसंख्या द्रप्पट होण्याचा वेग आता सुमारे साडे सतरा दिवसांवर गेला असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं

ही संख्या दहा दिवसांतच दोन लाखावरून तीन लाखांवर गेली आहे देशातली रुग्ण संख्या चौसष्ट दिवसांनंतर एक लाखावर पोहचली होती त्यानंतर पंधरवड़यात संख्येनं दोन लाखांचा टप्पा गाठला होता

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येनं एक लाखाचा टप्पा पार केला

सर्वाधिक सहा रुग्ण फलंब्री इथल्या फतेहमैदानचे आहेत औरंगाबाद जिल्ह्यातली कोरोना विषाणू बाधितांची संख्या दोन हजार सहाशे बावीस इतकी झाली असून यापैकी चौदाशे रुग्ण बरे झाले आहेत जिल्ह्यामधे कोरोना विषाणूच्या एक हजार सत्याऐशी रुग्णांवर उपचार स्रू आहेत जिल्ह्यात एकशे पस्तीस रुग्णांचा याम्ळे मृत्यू झाला आहे अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना विषाणूचे दहा रुग्ण आज बरे होऊन घरी परतले आहेत यामध्ये अहमदनगरचे तीन शेवगाव संगमनेर पाथर्डी इथले प्रत्येकी दोन आणि राहाता इथल्या एका रुग्णाचा समावेश आहे जिल्ह्यात आतापर्यंत एकशे श्यहाण्णव रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाल्याची माहिती समन्वयक अधिकारी डॉ

रत्नागिरी जिल्ह्यात काल संध्याकाळ नंतर मिळालेल्या कोरोनिविषयक अहवालांमध्ये दहा रुग्ण बाधित असल्याचं स्पष्ट झालं आहे त्यामध्ये पाच रुग्ण रत्नागिरीतले दापोली आणि संगमेश्वरमधले प्रत्येकी दोन आणि एक रुग्ण कामथे उपजिल्हा रुग्णालयातला आहे

मृत महिलेचा कोविड संशयित म्हणून नमुना पूणे इथे पाठवला आहे

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज वृतसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली

राज्यसरकारने ठरवून दिलेले दर ही कमाल मर्यादा असून त्यापेक्षाही दरकपात करण्यसाठी वाटाघाटी करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना शासनाने दिले आहेत

या रुग्णालयाचे अत्याध्निकीकरण करून तिथं अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी म्ंबईच्या टाटा ट्रस्टनं घेतली असून प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली आहे

त्याचं ऑनलाईन उद्घाटन काल झालं रेल्वेच्या राखीव पोलीस दलाचे उपमहानिरीक्षक आलोक बोहरा यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा अर्जून यंत्रमानव सध्या पूणे रेल्वे स्थानकावर कार्यरत झाला आहे प्रवाशांचं तापमान नोंदवण्याचं तसंच समाजविघातक घटकांवर लक्ष ठेवण्याचं काम अर्ज्न करणार आहे

राज्य सरकारनं आरोग्यविषयक स्विधांवर खर्चासाठी मोठ्या प्रमाणात तरतूद करावी आणि रुग्णाला रुग्णालयात भर्ती करून घेताना त्याच्या अत्यावश्यक गरजांकडे प्राधान्यानं लक्ष पुरवावं असे निर्देश म्ंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत कोरोना संसर्गाच्या काळात कोरोनाग्रस्त आणि इतर रुग्णांना योग्य त्या सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करणाऱ्या अनेक जनहित याचिकांवर एकत्रित सुनावणी करताना न्यायालयानं हे निर्देश दिले राज्यघटनेनं सर्व नागरिकांना समान हक्क आणि समान संधींची हमी दिली असली तरी सद्यस्थितीत हे अजूनही स्वप्नच राहिलं आहे हे कोरोना संसर्गानं दाखवून दिल्याचं निरीक्षणही मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती दीपंकर दता आणि ए ए सय्यद यांच्या पीठानं नोंदवलं

चीनच्या सीमेवर परिस्थिती संपूर्णपणे नियंत्रणात असल्याची माहिती लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी दिली आहे चीनशी स्रू असलेल्या चर्चेदवारे दोन्ही देशांमधील मतभेद दूर होतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे ते आज डेहराडून इथं लष्कर अकादमीमधे नव्या अधिकाऱ्यांच्या संचलन समारंभात बोलत होते देश सध्या कठीण परिस्थीतून जात असताना देशाची सुरक्षा आणि सन्मान लष्काराचं प्रतिनिधित्व करणाऱ्या युवा अधिकाऱ्यांच्या क्षमतेवर अवलंबून असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं भविष्यातल्या आव्हानांचा समाना करण्यासाठी या अधिकाऱ्यांना लष्करी उच्च दर्जाच्या कठीण प्रशिक्षणाचा निश्चितच उपयोग होईल असा विश्वास जनरल नरवणे यांनी यावेळी व्यक्त केला राज्य सरकारचा विरोध असला तरी इयत्ता दहावीची अंतिम परीक्षा ज्लैच्या पहिल्या आठवड्यात घेणार असल्याचं आय सी एस ई अर्थात भारतीय माध्यमिक प्रमाणपत्र शिक्षण मंडळानं मुंबई उच्च न्यायालयाला सांगितलं आहे

परीक्षा घेण्यासाठी आपल्याला राज्य सरकारच्या परवानगीची आवश्यकता नसल्याचा दावा मंडळान केला असून कोविडग्रस्त अथवा कंटेनमेंट क्षेत्रात राहणारे विद्यार्थी सप्टेंबर महिन्यात प्नर्परीक्षा देऊ शकतात असं मंडळानं सांगितलं आहे

राज्यातल्या भारतीय प्रशासन सेवेतल्या निवृत अधिकाऱ्यांनी त्यांच्या अन्भवाचा फायदा राज्याच्या अर्थव्यवस्थेचं गाडं रुळावर आणण्यासाठी करून देण्याचं ठरवलय हे स्वागतार्ह असून उद्योग व्यवसाय कृषी क्षेत्रात अधिक जोमानं काम करण्यासाठी आणखी निवृत्त अधिकारी प्ढं आले तर त्यांचं मार्गदर्शन निश्चितच घेतलं जाईल असं मुख्यमंत्री उदधव ठाकरे म्हणाले मुख्यमंत्र्यांनी भारतीय प्रशासन सेवेतल्या जुन्या जाणत्या अधिकाऱ्यांसमवेत काल व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला आणि त्यांच्या सूचना ऐकून घेतल्या कोरोनाच्या संकटानं अनेक संधीही निर्माण केल्या असून सर्वच राज्यांना सारखी संधी असताना महाराष्ट्राचं काहीतरी खास वैशिष्ट्य हवं ज्याकडे सर्वजण आकृष्ट होतील म्हणून आपण त्या दृष्टीनं आपल्या कार्य पद्धतीत तत्परतेनं बदल करून लवचिकता आणून पावलं उचलली पाहिजेत हे करतांना प्राधान्यक्रमही ठरवला पाहिजे असं ते म्हणाले यासाठी या माजी अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन मोलाचं ठरेल असं ठाकरे यांनी सांगितलं मृदा आरोग्य पत्रिकेचं महत्त्व लक्षात घेऊन त्याप्रमाणे रासायनिक खतांची मात्रा पिकांना दिली तर उत्पादन खर्चात बचत होईल असं प्रतिपादन कृषी मंत्री दादाजी भ्से यांनी केलं मालेगाव तालूक्यातल्या टेहरे इथं समूह आधारित विस्तार कार्यक्रमा अंतर्गत मका बियाणं वाटपाच्या कार्यक्रमात ते काल बोलत होते

अमरावती जिल्ह्यात चिखलदरा इथल्या स्पायडर म्युझियमच्या विकासासाठी प्राधान्यानं निधी उपलब्ध करून देणार असल्याचं राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी सांगितलं मेळघाटातल्या चिखलदरा इथं वन विभागाच्या कामांचा त्यांनी काल आढावा घेतला आणि वन प्रशिक्षण संस्था स्पायडर म्युझियम तसच वैराट शिखरावर वनसंरक्षणासाठी उभारलेल्या बिनतारी चौकीलाही भेट दिली मेळघाटात स्पायडर म्हणजेच कोळी या किटकाच्या साडेचारशेहन अधिक जाती आहेत

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज सलग सातव्या दिवशी वाढ झाली

कोकणात निसर्ग चक्रीवादळानं झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी राष्ट्रीय आपती निवारण प्राधिकरणाचे अतिरिक्त सचिव रमेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली सहा जणांचं पथक येणार आहे रायगड जिल्ह्यात येत्या मंगळवारी तर बुधवारी रत्नागिरी जिल्ह्यात पाहणी होणार आहे मंडणगड आणि दापोली तालुक्यातल्या नुकसानाचे पंचनामे पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित महसूल कर्मचाऱ्यांच्या आज आणि उद्याच्या सुट्टया जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी रदद केल्या आहेत देशाचे सर्वात वयोवदध प्रथमश्रेणी क्रिकेटपटू वसंत रायजी यांचं आज पहाटे मुंबईत निधन झालं

विजय मर्घट यांच्या नेतृत्वाखाली क्रिकेट क्लब ऑफ इंडीयाच्या संघातून ते खेळले होते व्यवसायाने सनदी लेखापाल असलेल्या रायजींचा क्रिकेट इतिहासाचा अभ्यास होता